मेंद्रत ग्ठळी झाल्यानं म्खर्जी यांच्यावर दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयात गेल्या दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांनी त्यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे

असं करणारे ते पहिलेच भूतपूर्व राष्ट्रपती ठरले होते पक्षीय राजकारण बाजूला ठेवत त्यांनी देशहिताला कायम प्राधान्य दिल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ किशोर जोरगेवार यांना आज कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती स्वतः जोरगेवार यांनी माध्यमाला दिली आहेत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

आज जारी केलेल्या एका परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे तथापि ज्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांना विशेष परवानगी देण्यात आली आहे त्यांच्या उड्डाणांवर बंदी नसेल असही डीजीसीएनं स्पष्ट केलं आहे परवानगी दिलेल्या काही निवडक मार्गावरची वाहतूक सुरू राहिल पूर्व लडाख मधल्या पँगोग त्सो तलावाजवळ भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या दोन दिवसांत झटापट झाली आहे चिनी सैन्यानं काल मध्यरात्री लष्करी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्या त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानं हालचाल केल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं आहे विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर यावं लागणार नाही घरूनच परिक्षा देता येईल अशा पद्धतीनं परीक्षांच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली

यापूर्वी पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं असून एका पोलीस अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे संकटग्रस्त महिलांना तातडिने एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने वर्धा इथं सखी वन स्टॉप सेंटर ही योजना स्रु करण्यात आली आहे त्यान्सार सामान्य रुग्णालय परिसरातील धर्मशाळेच्या इमारतीमध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे कौटुंबिक हिंसाचार पिडीत लैगिक शोषणाच्या पिडीत मानवी वाहत्कीस बळी पडलेल्या महिला एसिड हल्ल्यातील पिडीत महिला बालकास सम्पदेशन सेवा कायदेशिर मदत आवश्यक वैदयकिय मदत स्वरुपात निवासाची व्यवस्था तसेच इतर आवश्यक मदत सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे

तसंच चिखलदरा इथं सिडकोकडून स्विधा आणि सौंदर्यीकरणाची विविध कामं राबविण्यात येत आहेत

शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या समाजाला म्ख्य प्रवाहात आणण्याकरिता माझे प्रयत्न सुरू असून प्राथमिकते च्या आधारावर ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे शेतकरी आणि पश्पालक यांना आर्थिकरित्या सबळ करण्यासाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत

मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसला तरी गोसेख्र्द आणि अन्य धरणांचे पाणी सोडल्यानं जिल्ह्यात उद्भ्वलेली पूर परिस्थिती अजूनही जैसे थे आहे

गडचिरोली देसाईगंज आणि आरमोरी या तीन तालुक्यांना प्राचा मोठा फटका बसला आहे प्राच्या पाण्यात वाढ होत असल्याने काही भागातील नागरिकांना स्र क्षित ठिकाणी हलविण्याचे काम जिल्हा आपत्ती विभागामार्फत स्रु आहे गडचिरोली शहराजवळील कोटगल गावानजीक बप्रेजचे काम सुरू होते त्या ठिकाणी तात्प्रत्या स्वरूपात घरे बांधून कामगार राहत होते

पाणी वाढल्यामुळे त्यांनी मदतीसाठी मागणी केली

चिचघाट गोंडपिंपरी उमरी टेकेपार आवारमारा पवनी या भंडारा आणि चंद्रप्र येथील गावांमध्ये राष्ट्रीय आपती प्रतिसाद दल तसेच राज्य आपती प्रतिसाद दल आणि भारतीय सेनेच्या त्कडी तर्फे बचाव कार्य चालू आहे

या महापुराचा आजचा तिसरा दिवस असून नागरिकांची गरज पाहता मदत कार्य अधिक वेगाने व्हावे या करिता हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे